दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं मध्यरात्रीपासून पिंगलीना इथं शोधमोहीम सुरु केली यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून चकमक अजूनही सुरु आहे पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची जाहीर सुनावणी आजपासून हेग इथल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढं होणार आहे या प्रकरणाची सुनावणी आजपासून सलग चार दिवस होणार आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात नव्यानं तणाव वाढला असताना दोन्ही पक्ष या खटल्यात आपली बाजू कशी मांडणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सागरमाला योजनेअंतर्गत येत्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यातल्या जे एन पी टी चा विकास होऊन एक ते सवा लाख तरुणांना रोजगार प्राप्त होईल या रोजगाराच्याअ संधी सर्वप्रथम कोकणच्या भूमिपूत्राला दिल्या जातील अशी ग्वाही केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली उरण इथं जे एनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांच्या योजनांमध्ये विकसित केलेल्या शिवसमर्थ स्मारकाचं अनावरण ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते काल झालं यावेळी आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते

अशी माहिती त्यांनी दिली जेएनपीटीच्या व्यापारवृध्दीमुळे राज्याच्या विकास दरात वाढ होत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं तालिबानशी असलेल्या संबंधांबाबत अफगाणिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे पाकिस्तान विरोधात तक्रार दाखल केली आहे पाकिस्ताननं तालिबानशी प्रस्थापित केलेलं संबंध अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणारे आहेत असं संयुक्त राष्ट्रातले अफगाणिस्तानचे उपस्थायी प्रतिनिधी नझीफुल्ला सलारझई यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे त्याचप्रमाणे अफगाणिस्तानच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला आहे असं या पत्रात लिहिलं आहे